विधानसभा निवडणुकीचा प्रचार वेगात पक्षांतरही सुरुच

भारत दक्षिण आफ्रिका पूरुष संघांची आजपासून पूण्यात कसोटी आणि

राज्यपाल भगतसिंहकोश्यारी संपर्कमंत्री गिरीश महाजन विभागीयआयुक्त राजाराम माने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्यांचे स्वागत केले आज सकाळी राष्टपती कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या गौरवार्थ आयोजित ध्वजप्रदान सोहळ्याला उपस्थित राहतील देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्यायोगदानाबद्दल आर्टिलरी स्टेशनला त्यांच्या हस्ते ध्वज प्रदान केला जाईल या कार्यक्रमानंतर ते रुद्रनाद या तोफ संग्रहालयाचं उद्घाटन करतील मंत्रिमंडळ निर्णय केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलैपासून पाच टक्के वाढ करण्यात आली आहे

त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित होऊन देशाच्या विविध भागांत गेलेले आणि पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या सुमारे पाच हजार तिनशे विस्थापित कुटुंबांना प्रत्येकी साडे पाच लाख रुपये देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

आय सी नं आपल्या सर्व पॉलीसी धारकांची रक्कम सुरक्षीत असल्याचं सांगत सोशल मिडियावर यासंदर्भात होत असलेले आरोप तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे

आय सी

सी

पॉलिसी धारकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही एल

नं केलं

प्रचार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढताना दिसत आहे प्रमुख पक्षांचे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचं चित्र काल पाहायला मिळालं भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळे आणि नाशिक जिल्ह्यात पाच ते सहा जाहीर सभा घेतल्या ध्रळे जिल्ह्यात शिरपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत काँप्रेसचे नेते अमरिश पटेल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला ध्रळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनीही काल भाजपामध्ये प्रवेश घेतला शहादा इथं झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या प्रलंबित वनहक्क कायद्याअतर्गत जमिनीचे दावे वर्षभरात मार्गी लावून आदिवासींना वनजमीनी देण्याचं आश्वासन दिलं या सभेतही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये प्रवेश केला कांदा नाशिक निवडणूक संपताच दूसऱ्याच दिवशी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट धेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा इथल्या प्रचार सभेत दिली शिवसेना अहमदनगर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी संगमनेर श्रीरामपूर इथं काल प्रचाराचा शुभारंभ केला त्यांनतर पारनेर आणि रात्री उशिरा अहमदनगर इथे प्रचार सभा घेतल्या आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे काम करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं प्रचारसभा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी काल पृण्यात कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशीम आणि अकोल्यात जाहीर सभा घेतल्या राज्यातली जनतेला आता परिवर्तन हवं आहे असं पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल पृण्यात पत्रकारांशी संवाद साधला भाजप सेना युतीविरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी कोथरुड मतदार संघात मनसेला पाठिंबा दिल्याचं ते म्हणाले काँप्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही काल पृण्यात पत्रकार परिषद घेतली आपल्या पक्षाचं सरकार आल्यावर आर्थिक सुधारणा करू असं थोरात म्हणाले दरम्यान पुण्यात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचाराच्या शुभारंभाची सभा रद्द करावी लागली राष्ट्रवादी पाठिंबा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं काल पाठिंबा जाहीर केला

जातीय राजकारणाला थारा न देणारा जिल्हा अशी गोदियाची ओळख आहे आदिवासी बहसख्येन असलेल्या या जिल्ह्यात गोंदिया अर्जुनी मोरगांव आमगांव आणि तिरोडा हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत गोंदियाचं सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे गोपालदास अगरवाल हे मोदी लाटेतही निवडून आले होते अन्य मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहेत अर्जुनी मोरगांव हा भाजपाचे माजी मंत्री राजक्मार बडोले यांचा मतदारसंघ मात्र तिथं नाना पटोलेंचाही प्रभाव आहे यंदा आघाडी झाली युतीही झाली पण वंचित आणि आता मनसेही मैदानात आहे त्याचा परणाम निकालावर काय होतो ते बघायचं आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी

ही रोकड मजूरी कामासाठी नेत असल्याचा दावा वाहनांमधील तीन लोकांनी केला मात्र याबाबत आवश्यक पुरावे वेळेत सादर न केल्यानं ही रक्कम सरकारजमा करण्यात आली

डिजिटल निवडणुकीचा हा पहिला प्रयोग पूण्यात होणार आहे ऐकूया त्याबाबतचा हा वृत्तांत प्ण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक मतदार यादी तयार केली जाणार असून अशा प्रकारची यादी तयार होणारा हा राज्यातील पहिलाच मतदारसंघ ठरणार आहे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोषक्मार देशम्ख यांनी दिलेल्या माहितीन्सार या मतदारसंघातील मतदारांना एका मोबाईल एप वर त्यांची संपूर्ण माहिती ती भरून दिल्यानंतर स्वतंत्र सांकेतांक अर्थात क्यू आर कोड दिला जाणार असून त्या कोड च्या आधारे त्यांना मतदान केंद्रावर सुलभ पद्धतीने मतदान करता येईल येईल अन्य कोणत्याही ओळखीच्या पुराव्याशिवाय या मतदारांची स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक मतदार यादी त्यातून तयार केली जाणार आहे कसबा मतदार संघाचा अन्भव लक्षात घेऊन भविष्यात राज्यातील सर्वच मतदारसघात हा प्रयोग राबवला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी काकडे निधन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे याचं काल द्पारी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानं निधन झालं

आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ अशी त्यांची ओळख होती काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

गेल्या महिन्यापासून शहरांत आतापर्यंत डेंगीनं सातजणांना प्राण गमवावे लागले आहेत जागोजागी साचलेला शहरातील कचरा हे आजार पसरण्यामागील प्रमुख कारण असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर कानन येलीवार यांनी सांगितलं नामग्याल महाराष्ट्र आणि लडाख यांच्यातील मैत्रीपर्व सुरू झाले आहे लडाख केंद्रशासित असला तरी तेथील संस्कृतीपरंपरा टिकली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत असं मत भाजपाचे लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी काल पुण्यात व्यक्त केलं

क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला द्सरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून पृण्यात सुरू होत आहे

हवामान् मान्सूनचा परतीचा प्रवास अखेर आज सुरु झाला आत्तापर्यंतच्या ज्ञात इतिहासात परतीचा प्रवास सुरू करण्यास मान्सूननं केलेला हा सर्वाधिक विलंब आहे

यंदा त्यान परतीचा प्रवास विक्रमी विलंबान सुरु केला असला तरी त्याची परतीची वाटचाल झपाट्यान होईल अशी लक्षण आहेत

दरम्यान सरत्या काळातील मान्सूनचा तडाखा महाराष्ट्राला सध्या सहन करावा लागतो आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या काही भागाला काल पुन्हा पावसानं झोडपून काढलं आजही राज्याघ्या काही भागात मेघ गर्जनांसह मुसळधार सरी अपेक्षित आहेत